थायलह्ये प्रधानमहीीजनरल प्रयुत चान ओ चा यांच्यावरोबर ते द्विपक्षीय चर्चा करतील

आसियान बरोबरचे आपले सद्धीहे आपल्या परराष्ट्र व्यवहार आणि प्रवेकडच्या राष्ट्रांबाबतच्या धोरणाचा मुख्य भाग आहे असे श्रीमच्या वार्ताहरानं सार्गितल राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरु असून मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत पोचले असून सत्तेचं गणित जुळून आल्यावर माध्यमांसमोर मांडू असं राऊत म्हणाले भाजपाला हरियाणामधे सत्तेचं गणित जुळवण्यासाठी केवळ दोन दिवस लागले मात्र राज्यात सत्ता स्थापनेसाठी ऐवढा वेळ का लागत आहे असा सवाल त्यांनी केला शिवसेना आणि भाजपामधे आता केवळ मुख्यमंत्री पदावरच चर्चा होईल अशी भुमिका शिवसेनेनं घेतली असल्याचं ते म्हणाले युती करण्यासाठी अमित शहा यांनी पुढाकार घेतला होता मग राज्यात सत्ता स्थापनेसाठीही त्यांनी पुढाकार घ्यायला हवा होता असं राऊत म्हणाले

रविवार आणि काही निवडक दिवस तसंच सणांचे दिवस वगळता विर दिवशी ही धावपट्टी बंद राहणार आहे

तर मिरज लातूर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण होणार आहे मिरजमार्गे राजधानी इस्तिसिटी एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी रेल्वे कृती समितीने केली होती त्यानुसार राजधानी एक्सप्रेस आणि इध्विसिटी एक्सप्रेस या गाड्यात्ति मद्तुरी मिळाली आहे

या गाडीला हुबळी बेळगाव मिरज पद्धिपूर कुर्डूवाडी दौंड मनमाड इत्यादी स्थानकास्ति थाई दिण्यात आले आहेत तर राजधानी एक्सप्रेस ही सुपरफास्ट एक्सप्रेस असून या मार्गावर प्रथमच राजधानी एक्सप्रेस धावणार आहे

विराट कोहलीच्या गद्धिजेरीत भारताचचित्तुत्व रोहित शर्मा करणार आहे

सी सी च्या बद्दींमुळे शाकिब उल हसन या सामन्यात नसणार